अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत तो सादर केला

राज्य कर्जाच्या विळख्यात अडकलं असल्याचा विरोधकांचा आरोप मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडताना फेटाळला

विधानसभेत अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा अध्यक्षांनी केली आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प फसवा असल्याची टिका विरोधी पक्ष सदस्यांनी केली आहे

यासंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला शिवस्मारकाच्या कामाच्या परवानग्या नेमके कोणते अधिकारी नाकारत आहेत तसंच परवानग्या नसताना कोणते अधिकारी निविदा काढत आहेत याचा खुलासा अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने करावा या पार्श्वभूमीवर शिवस्मारक समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणीही पाटील यांनी यावेळी बोलताना केली यामुळे गदारोळ झाल्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज अध्या तासासाठी स्थगित केलं होतं मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

मय प्रस्कार प्रदान सोहळयाचं आयोजनही करण्यात आलं आहे

महानगरपालिका मुख्यालयात आज दुपारी त्याचा शुभारंभ झाला उस्मानाबादमध्ये राज्य परिवहन महामंडळानंही कार्यक्रमाचं आयोजन कंलं होतं बस स्थानकावर राजभाषा मराठीच्या फलकाचं अनावरण यावेळी करण्यात आलं क्सुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दिल्या जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाडी डहाके यांना प्रदान केला जाणार आहे

भारताच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव आज भारतानं उधळून लावला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहीती दिली या कारवाईत भारतीय हवाईदलानं पाकिस्तानच्या हवाई दलाचं विमान पाडलं हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं

वैमानिकही बेपत्ता असल्याची माहीती कुमार यांनी दिली हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला असून भारत यासंदर्भात सत्यता पडताळून पाहत आहे असं कुमार यांनी सांगितलं

बैठकीनंतर काढलेल्या एका संयुक्त निवेदनात पुलवामा शिं झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करुन भारतीय हवाईदलानं केलेल्या प्रतिहल्ल्याची प्रशंसा केली आहे संकुचित राजकीय फायद्यांपेक्षाही राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची असून सैन्यदलाच्या जवानांच्या बलिदानांचा उपयोग करुन सत्ताधारी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप या पत्रकात केला आहे

त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय तिमामात राजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले बाभलेश्वर राजुरी येथे व्यवहार बंद ठेवून शहीद अनिल गोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री राम शिंदेशिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते

स्थानिक सराफा बाजारात किरकोळ व्यापा यांकड्रन मागणी वाढल्यानं सोन्या चांदीच्या दरात आज वाढ झाली

देशातल्या तरुणांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना नव भारताच्या निर्मितीत कळीची भूमिका बजावली पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

युवा संसद पुरस्कारांमध्ये नागपूरच्या क्षेता उमरेला प्रथम पुरस्कार मिळाला बंगळुरुच्या अंजनाक्षीला दुसरा तर पाटण्याच्या ममता कुमारला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला रेल्वेगाडीच्या आरक्षणाच्या तक्ता बनल्यानंतर रिकाम्या राहिलेल्या आसनांची माहिती आता प्रवाशांना त्वरित ऑनलाईन उपलब्ध होणार आहे

तर मराठवाड्यात सरासरी तापमानापेक्षा कमी तापमान राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे